या पार्क्षभूमीवर सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत

सिद्धाराम म्हेत्रे हेमंत कुडाळकर यांचा त्यात समावेश आहे

आत्तापर्यंत जाहीर केलेल्या यादीनुसार मनसेनं शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि भाजपाचे आशिष शेलार यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्याचा एकच दिवस शिल्लक आहे उमेदवारी जाहीर झालेल्या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांबरोबरच बंडखोर आणि अपक्ष उमेदवार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पूण्यातल्या कोथरूड मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

भाजपाचे संजय केळकर यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून तर संतोष जनाठे यांनी शक्तिप्रदर्शन करत बोईसर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सावंतवाडी शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँप्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आणि भाजपाचे सुभाष देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला सोलापूर शहर क्षेत्रात शिवसेनेकडून माजी आमदार दिलीप माने यांनी बुलेटवर येऊन अर्ज दाखल केला माने यांनी काँप्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता उलामपूर मधे जयंत पाटील यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेतर्फे गौरव नायकवडी यांनी अर्ज दाखल केला उमरग्यातून ज्ञानराज चौघ्ले यांनी युतीतर्फे अर्ज दाखल केला तर रावेरमधून काँप्रेसतर्फे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी उमेदवारी अर्ज भरला हदगाव ॐ शिवसेना उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनीही आज उमेदवारी अर्ज भरला चाळीसगावमधे राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाकडून माजी आमदार राजीव देशमुख यांनी तर भुसावळमधे आमदार संजय सावकारे यांनी अर्ज भरले परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी तर राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते धनंजय मुंडे अर्ज दाखल केला लातूर ग्रामीण मतदारसंघामधून धीरज विलासराव देशमुख आणि लातूर शहर मतदारसंघातून अमित विलासराव देशमुख यांनी काँप्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केले तर औसा विधानसभा मतदारसंघातून काँप्रेसचे बसवराज पाटील यांनीही अर्ज दाखल केला भोकर मतदार संघातून भाजपचे माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी आज ऊमेदवारी अर्ज दाखल केला हदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरूध्द शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाब्राव कदम हे बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत राहरी मधे आमदार शिवाजी करडीले यांनी भाजपातर्फे अर्ज भरला तर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी कडून भारत भालके यांनी तर शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शैला गोडसे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला सांगली जिल्ह्यातली उलामप्रची जागा शिवसेनेला दिल्यानं भाजपाच्या निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करत एक भाजपाचा तर एक अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज आज दाखल केले अकोला पूर्व मधून भाजपाचे रणधीर सावरकर अकोला पश्विम मतदारसंघाचे भाजपाचे गोवर्धन शर्मा तर बाळापूर मतदार संघातून शिवसेनेचे नितीन देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला

अहमदपुर िं भाजपाच्या वतीनं विनायक राव जाधव पाटील यांनी अर्ज भरला